त्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहांत कामकाज सुरळीत सुरू व्हावं यासाठी सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला नवी दिल्ली इथं सुरवात झाली आहे यात ग्रहमंत्री अमित शहा संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ग्रलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय आणि देरेक ओ ब्रायन बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव द्रमुक पक्षाचे टी

बालू आणि ऑल इंडिया अण्णा द्रम्क पक्षाचे नवनीत कृष्णन सहभागी झाले आहेत

त्यानुसार राष्ट्रीय एकता दिवस अल्पसंख्याक कल्याण दिवस भाषिक सुसंवाद दिवस ध्वजदिन दुर्बल घटक दिवस सांस्कृतिक एकता दिवस महिला दिन जोपासना दिवस साजरे करण्यात येणार आहेत मंगळवारी विविध कार्यालयांत राष्ट्रीय एकात्मता शपथ दिली जाणार असून एकात्मता संदेश देणारे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत या सप्ताहात दुर्बल घटक व्यक्तींना इंदिरा आवास तसंच इतर योजनांतील घरांचं वाटप भूमिहीन मजूरांना शेतजमीन वाटप करण्यात येणार आहे गरिबांना कायदेविषयक सहाय्य चर्चा सभा संमेलन मिखणुका काढणे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे राज्यातला महापूर अतिवृष्टी आणि लोकसभा विधानसभा निवडण्कीमुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता टप्याटप्यानं घेण्यात येणार आहेत कमीत कमी खर्चात आणि जलद गतीनं या निवडण्का होण्यासाठी मतदान यंत्रांच्या वापराचे प्रयत्न सुरू असल्याचं महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ जगदीश पाटील यांनी म्हटलं आहे ते कोल्हाप्रात पत्रकारांशी बोलत होते सहकारी संस्थांच्या निवडण्कांची पात्र मतदार यादी संकेतस्थळावरही टाकणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं सोलापूरहून अक्कलकोटकडे जाणारी चारचाकी आणि त्याच दिशेनं येणाऱ्या ट्रकची धडक झाल्यानं चारचाकीतल्या तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी जखमीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

भडकलगेट पासून सुरु झालेल्या शहरभर जाणाऱ्या या फेरीचा मिलकॉर्नर मार्गे नागसेनवन इथं दपारी समारोप होणार आहे

त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठवला आहे

औरंगाबाद इथं सुरू असलेल्या डायमंड कप इंडिया या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला काल सायंकाळी सुरवात झाली पहिल्याच दिवशी महिलांच्या फिजिकल प्रकारात मुंबईच्या हर्षदा पवार हिनं आपल्या कारकिर्दीतलं पहिलं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळविलं तसंच दीपा सप्रे हिनं रौप्य आणि श्रद्धा आनंदनं कांस्यपदक पटकावलं पुरुष गटात जेहान मिझामी मोहम्मद आणि पंढरीनाथ पाटील यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली विभागीय क्रिडा संकुलावर सुरू असलेल्या या स्पर्धेचा आज सायंकाळी समारोप होणार आहे त्यानंतर लगेचच विजेत्यांना पारितोषिक वितरण केलं जाणार असल्याचं इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या वतीनं कळवण्यात आलं आहे